मनरेगा अंतर्गत कामाचे दिवस शंभर वरून दीडशे दिवस करण्यात येतील तसंच युवकांना व्यवसाय करण्यासाठी तीन वर्ष कुठलीही परवानगी घ्यावी लागणार नाही शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात येईल असंही या जाहीरनाम्यात म्हटलं आहे

अरुण जेटली राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन देऊन कॉप्रेसला एकही मत मिळवण्याचा हक्क नाही असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे कॉग्रसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना जेटली यांनी कॉग्रेस आपल्या जाहीरनाम्यातून कधीही पूर्ण करता येणार नाहीत अशी भयावह स्वप्न दाखवत आहे अशी टीका केली टीका काँप्रेस पक्षाचा जाहीरनामा जनतेला एप्रिल फुल बनवणारा आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली आपल्या सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांना फेब्रुवारीपासूनच अनुदान वाटपास सुरुवात केली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते काल जालना इथं प्रचारसभेत बोलत होते लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली

पुणे जिल्ह्यातल्या मावळ आणि शिरूर मतदारसंघांसह भिवंडीधुळेदिंडोरीकल्याणउत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्विम मुंबई दक्षिण मध्य मुंबईनंदुरबार नाशिकपालघरशिर्डी आणि ठाणे हे ते मतदारसंघ आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी मृद्रला घोडके पुणे दरम्यान पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचारमोहिमेत रंग भरू लागला आहे विविध राजकीय पक्षांचे नेते देशाच्या विविध भागात प्रचारसभांमध्ये गुंतले आहेत दहशतवाद आणि नक्षलवादाला देश सडेतोड उत्तर देईल आणि सुरक्षेच्या मुद्यावर कदापि तडजोड करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करताना सांगितलं मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही असंही ते म्हणाले प्णे लोकसभा पूणे लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी शक्ती प्रदर्शन करत काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस महाआघाडीचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी आणि बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

माढा लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रात चर्चेला आला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे

त्यातील करमाळामाढा सांगोला माळशिरस हे चार विधानसभा मतदार संघ सोलापूर जिल्ह्यात आहेत तर फलटण माण हे दोन मतदार संघ सातारा जिल्ह्यात आहेत

जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार मावळ मतदार संघात असून पुणे मतदार संघात सर्वात कमी मतदार आहेत व्हॉइस कास्ट इंट्रो लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काल पत्रकार परिषदेत दिली ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून लातूर लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रचाराला वेग येत आहे काल मंगळवारी मात्र लातूरच्या आणि निवडणुकीच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंद करण्याची घटना घडली आचारसंहितेच्या नावाखाली उदगीर येथील व्यापार्याची लूट करणाऱ्या चार पोलिसांविरुद्ध पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आणि त्यांना बडतर्फ सुद्धा केलं

पाणीचोरी धूळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी योजनेची पाईप लाईन फोडून थेट नरडाणा ग्राम पंचायतीच्या विहीरीजवळ बंधारा बांधून पाणी साठवणुक केल्याचा प्रकार नरडाणा शिवारात उघडकीस आला आहे याप्रकरणी धुळे महापालिकेनं नरडाणा ग्राम पंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवकासह सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे

अपघात अटक मुंबईतछंत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ गेल्या महिन्यात पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघाताच्या संदर्भात मुंबईच्या महापालिकेच्या एका सहाय्यक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे

आकाशवाणी सोलापूर आकाशवाणी सोलापूर केंद्राचा वर्धापनदिन काल साजरा झाला यानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं

रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला सोलापूर आकाशवाणी केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पुरस्कार दिवगंत भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार लेखिका नयनतारा सहगल यांना काल प्ण्यात प्रदान करण्यात आला

त्यांच्या वतीने लेखक किरण नगरकर यांनी पुरस्कार स्विकारला आता राज्यातल्या निवडणूकविषयक आणखी काही बातम्या

मात्र गेल्या काही दिवसात मतदारांची संख्या वाढल्याचं दिसून आल्यानं आगामी निवडणुकीसाठी राज्यात मतदान केंद्रांची संख्याही दोन हजारांहून अधिक वाढवण्यात आली आहे

सखी मतदान केंद्र लोकसभा निवडणुकांसाठी वाशिम जिल्ह्यात सहा ठिकाणी महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे या मतदान केंद्रांमध्ये निवडणूक अधिकारी कर्मचारी आणि पोलिस महिला असतील सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून ओळखली जाणार आहेत मतदान सुविधा भंडारा जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना मतदान करणं अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रांवर व्हील चेअर आणि कठड्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे

तसंच या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी दिव्यांगांसाठीच्या शाळांमधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे या सुविधांचा लाभ घेऊन दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाइन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

रेल्वेत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहाच्या कपवर भाजपाची निवडणूक घोषणा छापण्यात आली आहे ही कृती आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं आयोगानं आपल्या अहवालात म्हटलं आहे

येत्या दोन दिवसात मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे